अन्य पर्यायी इंधनाचा वापर करून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर कायम सूक्ष्म लघ्र आणि मध्यम अर्थात एमएसएमई अर्थव्यवस्था देशासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे

कर्ज मिळण्याच्या दिशेनं हे एक क्रांतिकारी पाऊल असणार आहे लघू उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली सोप्या पद्धतीनं कर्ज मिळणं बाजारपेठ उपलब्ध होणं उद्योजकांचा बाजारवाटा वाढवणं तंत्रज्ञान अद्ययावतीकरण या सर्वांमुळं ईज ऑफ डुईंग बिजनेस खऱ्या अर्थानं साध्य होईल असं श्री मोदी म्हणाले आज नवी दिल्ली इथं सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सहाय्य आणि व्याप्ती वाढवण्यासाठी मदत पुरवण्याच्या कार्यक्रमात हे उद्योग शेती खालोखाल सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांविषयीचे महत्त्वाचे बारा निर्णय आजच्या कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले याप्रसंगी बोलताना श्री नितीन गडकरी म्हणाले की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नविन नोकऱ्या निर्माण करण्यात अग्रेसर असून त्यांना आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक मदत मिळाल्यास ते जोमाने प्रगती करू शकतात निर्यातीतही या क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असून निर्यात वाढवण्यास आज करण्यात आलेल्या घोषणा महत्त्वपूर्ण ठरतील

तसंच सूक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योजकांना या घोषणांचा फायदा घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारतात सध्या सुरू असलेल्या र्वस्मयजनक र्वकासात परदेशस्थ भारतीय आपलं योगदान देऊ शकतात असं उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगगतलं ते बोत्सवाना इथं भारतीय सम्रदायाच्या लोकांना संबोधित करत होते बोत्सवानातील भारतीय र्भितथल्या मुक्त लोकशाहोवादां बहुआयामी समाजात केवळ एकरूपच झाले नाहांत तर त्यांनी बोत्सवानाच्या अथव्यवस्थेतहां महत्त्वपूण योगदान दिलं आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले भारतीय कुठेहा राहिले तरां त्यांनी उत्तम कायच केलं आहे असं त्यांनी सांगगतलं भारतात वेगानं बदल होत असून व्यवसायाचं वातावरणहो झपाट्यानं बदलत आहे भारतीयांनी जार्गातक पातळीवर आपला ठसा उमटवला असून आता भारतात होत असलेल्या र्विस्मयजनक र्विकासात त्यांनी योगदान द्यावं असं त्यांनी सार्गिगतलं उच्च न्यायालयांच्या चार न्यायाधीशांची नियुक्ती सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर करण्यासाठोंची र्शाधसूचना र्वधी मंत्रालयानं जारो केलो आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या सर्वाच्य न्यायालयाच्या कोलॅजियमनं न्यायमूर्ता हेमंत ग्रप्ता अजय रस्तोगी एम

सुभाष रेडुडी यांना सर्वाच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर ांनयुक्त करण्याची शिफारस केला होती न्यायमूर्ता ग्रप्ता हे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ता रस्तोगी त्रिप्रा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ता शहा पाटणा उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ता रेड्डी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्या जागी हंगामी मुख्य न्याधिशांच्या र्वनयुक्तीची अर्धधसूचनाही काल जारी करण्यात आलो

राज्यामध्ये मुंबई पूणे आणि नागपूर इथं मेट्रोची कामं वेगात सुरु असून हां कामं वेळेत पूण करण्यात येतील आगामी काळात ई बसेस तसंच अन्य पयायी इंधनांचा वापर करुन प्रदूषण कमी करणारां सवाना परवडेल अशी आर्मण पयावरणपूरक शाश्वत सावर्जानक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी सांगगतलं

यावेळी कद्रीय र्पारवहन मंत्री श्री नितीन गडकरां कद्रीय नगर्रावकास आर्गण गूर्हानमाण राज्यमंत्री श्री हरदोप संग प्रो महापौर श्रीमती नंदा जिचकार पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्ळे फ्रान्सचे राजदूत श्री अलेक्झांडर र्ष्झगलर जमनीचे राजदूत डॉ मार्टान ने र्साचव द्रगाशंकर भ्मश्रा महामेट्रोचे व्यवस्थापकांय संचालक डॉ बूजेश दोक्षित उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस आर्गण मान्यवरांनी प्रदशनातील र्वावध स्टॉल्सना भेट देवून पाहणी केलो मान्यवरांच्या हस्ते हॅकेथॉनचं उदघाटन करण्यात आलं

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले कों नागरोकरणाचा वेग वाढत आहे र्भावष्यात तो अधिक झपाट्यानं वाढणार आहे

कद्रीय र्पारवहन मंत्री श्री र्नितीन गडकरां म्हणाले कां देशातील शहरांमधील वाहत्क व्यवस्थेसंदभात विचारमंथनासाठी या र्पारषदेचं आयोजन नक्कोच उपयुक्त ठरणार आहे प्रदूषण टाळण्यावर भर देण्यात येत असून विजेवरोल वाहतूक हो काळाची गरज बनत आहे आपल्याकडे सौरऊजा म्बलक प्रमाणात उपलब्ध आहे

आभार मेट्रांचे व्यवस्थापकांय संचालक डॉ बृजेश दोक्षित यांनी मानले

यामुळे आपला स्वतःचा उदयोग व्यवसाय सुरू करण्याचे अनेकांचे स्वप्न पूण होऊ शकणार आहे

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या खरेदीसाठी आर्थिक दुर्बलांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे यामुळं नाशिक जिल्ह्यात हजारो लोकांना हक्काचं घर मिळविण्यासाठी आर्थिक हातभार लाभला आहे नाशिकमधील लाभार्थी विजेंद्र बोरोवळे यांचं मनोगत ऐकूया

मी नाशिकमध्ये राहत आहे

मला पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेमुळे माझ्या घराचे स्वप्न साकार झाले त्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे दुष्काळावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांच्या हिताचं ठरलं आहे या अभियानातून झालेल्या कामांमुळं संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली असून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ झाली आहे त्यामुळं शेतीची उत्पादकता वादून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे

मी

या खोलिकरणामुळं अनेक वर्षांपासून नाल्यात साचलेला गाळ उपसण्यात आला त्यामुळं नाला खोल झाला आणि नाल्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होऊ लागली तसंच नाल्याच्या काठावरील विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालं या सुविधेमुळं रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वादून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झाल्याचं येथिल शेतकऱ्यांनी सांगितलं कणधार र्वराट कोहलां र्आण भारतीय क्रिकेट संघानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट र्पारषद आयसीसी कसोटां क्रिकेट क्रमवारांतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे

महाराष्ट्र सरकारच्या र्विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवग आण र्वशेष मागास प्रवग कल्याण र्वभागाच्या शिष्यवृत्ती शिक्षण फों परांक्षा विदयावेतनं र्मनवाह भत्ता वितरांत करावयाच्या खालोल योजनांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आला आहे दिवसेंदिवस वनविभागाच्या संरक्षणाची प्रक्रिया फार बिकट झाली असून मर्यादित मनुष्यबळामुळं अडचणी वाढत चालल्या आहेत यासाठी वनविभागानं अधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं असून यासाठी नागपूरस्थित जीआयएस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून एसेट्रा हे सॉफ्ट्वेअर एप तयार करण्यात आला आहे या एपद्वारे वनांची सुरक्षा तसंच माहितीची देवाणघेवाण आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधने इत्यादींची सुविधा होणार आहे